दरम्यान भारतीय वैद्यक संशोधन परिषद देशभर चाचण्यांच्या क्षमतेत सातत्यानं वाढ करत आहे

अमेरिका दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियासह अनेक देश कोरोना बाधित रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत

त्यामुळे या रोगातून जग सावरुन सर्वकाही पूर्ववत होण्याची चिन्हे इतक्यात तरी नजरेस पडत नाहीत

रुग्ण संख्येच्या बाबतीत भारताचा क्रमांक ब्राझिलपाठोपाठ सध्या तिसरा आहे अमेरिकेच्या टेक्सास आणि कॅलिफोर्निया राज्यांमध्ये रुग्णांची व्यवस्था लावण्यासाठी लष्करी वैद्यकीय सेवेची मदत घेण्यात आली आहे रुग्णालयांचे आपात्कालीन कक्ष रुग्णांनी भरुन गेले आहेत रुग्णालयात भरती करुन घेण्यासाठी रुग्णांना तासन् तास वाट पाहावी लागत आहे ब्रिटीश पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी यावर्षी नाताळच्या सणापर्यंत सर्वकाही आलबेल होईल अशी आशा व्यक्त केली होती परंतु परिणामकारक लसीच्या अभावी जनजीवन सामान्य होणं हे फार दूरचं स्वप्न आहे असं वैज्ञानिकांनी स्पष्ट केलं आहे

त्यामुळे या संस्थेमार्फत आता चाचण्या करून घेण्याची तयारी असलेल्या निरोगी स्वयंसेवकांची नावनोंदणी करून त्यांच्यावर चाचण्या घेण्याच्या कामास उद्या म्हणजे सोमवारपासून सुरुवात होण्याची शक्यता आहे

त्यामध्ये दिल्लीच्या एम्सचा समावेश आहे

प्रसाद केंद्र सरकार भारतीयांच्या व्यक्तिगत माहितीबाबत कुठलीही तडजोड खपवून घेणार नाही असं केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे

भारतीयांविषयीची माहिती ही भारतीयांच्या स्वतःच्या मालकीची आहे त्यामुळे ही माहिती सुरक्षित ठेवण्याची गरज आहे त्यासाठी सरकारनं डेटा संरक्षण कायदा तयार केला आहे संसदीय समिती सध्या त्याचं परीक्षण करत असल्याचं प्रसाद यांनी सांगितलं चिनी एप वर बंदी घातल्यामुळे भारतातील माहिती तंत्रज्ञांना संधी निर्माण झाली आहे असंही प्रसाद यांनी भाषणात नमूद केलं डिजिटल इंडिया हा परिवर्तनात्मक कार्यक्रम ठरला असून त्यामुळे सर्वसामान्य भारतीय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सक्षम होत असल्याचंही ते म्हणाले संसदेचं पावसाळी अधिवेशन भरविण्यासंदर्भात दोन्ही सभागृहांच्या पीठासीन अधिकाऱ्यांशी सरकारनं संपर्क केला असल्याचं राज्यसभा अध्यक्ष एम वेंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे नायडू आणि लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसदीय समितींच्या बैठका आयोजित करण्यावर अनेकवेळा चर्चा केली आहे

तथापि काही दूरचित्रवाणी वाहिन्यांमधून अतिरंजित बातम्या प्रसारित होण्याबाबत नायडू यांनी दक्षतेचा इशारा दिला आहे

पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते

गुंतवणूकीची ही रक्कम अतिशय आश्चर्यकारक असल्याचं सांगून ते म्हणाले की गुगल फेसबुक वॉलमार्ट आणि फॉक्सकॉन या त्यातील प्रमुख गुंतवणूकदार कंपन्या आहेत यावर्षी आणखी कंपन्या भारतात येऊन करार तसंच गुंतवणूक करतील असंही रंगास्वामी म्हणाले अमेरिकेच्या वर्तमान चीन विरोधी धोरणाचा देखील भारताला मोठ्या गुंतवणुकीच्या दृष्टीनं फायदा होत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधलं अमेरिका निवडणूक अवघ्या शंभर दिवसांवर येऊन ठेपलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकांमध्ये भारतीय अमेरिकी नागरिकांची भूमिका महत्वपूर्ण राहणार आहे असं मत डेमोक्रेटिक पक्षाचे जेष्ठ नेते थॉमस पेरेझ व्यक्त केलं आहे

अरब देशांची परग्रहावर यान पाठविण्याची ही पहिलीच मोहीम असल्यानं त्याला विशेष महत्त्व आहे यापूर्वी गेल्या बुधवारी या यानाचं प्रक्षेपण केलं जाणार होतं मात्र खराब हवामानामुळे ते पुढे ढकलण्यात आलं होतं अमिरातीच्या नेत्यांनी आज जपानमधल्या प्रक्षेपण केंद्राला भेट देऊन प्रक्षेपणाच्या तयारीचा आढावा घेतला एमपी रेशीम कोरोना साथीच्या काळात मध्यप्रदेशातल्या शेकडो आदिवासी कुटुंबांसाठी रेशीम उद्योग हा उपजीविकेचा मुख्य स्रोत ठरला आहे या उद्योगामुळेच हे आदिवासी आर्थिकदृष्ट्या सक्षम देखील होत आहेत

बंगाल कर्नाटक आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेश इत्यादी राज्यातील कारागीर तसंच संस्था होशंगाबाद इथून रेशीम धागे खरेदी करतात

पंजाब वॉरियर कोविडबाबत लोकांमध्ये जनजागृतीसाठी पंजाबमध्ये हाती घेण्यात आलेल्या मिशन वॉरियरला नागरिकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेऊन हे अभियान आणखी दोन महिने राबवण्याची घोषणा मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केली आहे या अभियानाअंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांना प्रमाणपत्रं देण्यात येतील असंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार